महापालिकेच्या तिजोरीत असलेली मर्यादित रक्कम आणि शहरासाठी मोठ्या विकासकामांचा समतोल आयुक्तांना या अंदाजपत्रकात राखावा लागणार आहे प्णे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलने डेक्कन ते सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय लवळे अशी बससेवा सुरू केली आहे या बससेवेमुळे नागरिकांची सिंबायोसिस हॉस्पिटलला जाण्या येण्याची चांगली सोय होणार आहे सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयाने शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत सेवा सुरू केली आहे सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ शांताराम मुजुमदार पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवेचं उदघाटन करण्यात आलं प्ण्याच्या प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे पीएचडीचे विद्यार्थी विंग कमांडर संदीप देसाई यांना विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे देसाई यांनी सायबर सुरक्षा या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि याच विषयात संगणक विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ मनिषा नेने यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला आहे

राज्यात सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची प्रद्रषणाचा गंभीर प्रश्न टाळण्यासाठी योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची सूचना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं सर्व जिल्हा प्रशासनांना केली आहे

प्ण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्यात आल्याने तिथल्या साहित्याचे वाटप महापालिका आणि ग्रामीण रुग्णालयांना केलं जाणार आहे यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली असून दोन्ही पालिकांचे आय़्क्त आरोग्य प्रमुख जिल्हा आरोग्य प्रमुखांचा त्यात समावेश आहे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली

सरपंच पदासाठीचे आरक्षण निवडण्कीनंतर जाहीर करण्याचं धोरण नव्या सरकारने स्वीकारल्यामुळं निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे सरपंच थेट जनतेमधून निवडण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे आता निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड केली जाणार आहे

प्रदर्शन पाहताना सामाजिक अंतर राखणं आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर ही जत्रा भरणार आहे

आकर्षक पद्धतीने सजवलेलं दत्तमंदिर पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती हवामान प्णे आणि परिसरात आज आकाश मुख्यत निरभ्र होतं

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत